मन की बात या आकाशवाणीवरून प्रसारित होणा या उपक्रमांतर्गत त्यांनी देशवासीयांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते ही मोहीम तरुणवर्गाला विज्ञानात काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याची शक्ती आणि उर्मी देईल असं मतही त्यानी व्यक्त केलं

दरम्यान भारतीय वैज्ञानिकांनी यंदाच्या मार्चमध्येच तीन उपग्रहांचं प्रक्षेपण केलं

जम्मू आणि काश्मीरमधल्या नागरिकांना उत्तम प्रशासन हवं आहे त्यांच्या प्रगतीत जे बाधा आणू इच्छितात त्यांना कधीच यश मिळणार नाही

तसंच सरकारकडून या योजनांची अंमलबजावणी होत असल्याचंही निदर्शनाला आणून दिलं काश्मीरच्या नागरिकांना मुख्य राष्ट्रीय प्रवाहात येण्याची इच्छा आहे

शोपियान पुलवामा कुलगाम आणि अनंतनाग या जिल्ह्यांमध्ये कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अधिकारी जात आहेत काम करत आहे ही बाब कौतुकास्पद असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं

विद्यार्थ्याना वैज्ञानिक दृष्टीकोनातून एक व्यासपीठ उपलब्ध करून द्यायला हवं असे सांगतानाच मोदी यांनी एका प्रश्नमंजुषा कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे तरुण मुलं मुली यात सहभागी होऊ शकतात स्पर्धेत सहभागी होणा या विद्यार्थ्यांना अंतराळामधील घ्रडामोडी जाणून घेण्याची संधी मिळेल

जे विद्यार्थी प्रश्नमंजुषा स्पर्धेत चांगली कामगिरी करतील त्यांना श्रीहरीकोटा येथे जाऊन चांदयान मोहीम पहाण्याची याची देही याची डोळा संधी मिळेल असं त्यांनी सांगितलं देशाच्या विविध भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे

पुर्यस्त भागात सरकारकडून मदत आणि बचावकार्य सुरू असल्याचंही त्यांनी सांगितल मन की बातमध्ये गेल्यावेळी जल संरक्षणाबाबत सांगण्यात आले नागरिकांनीही आपल्या विभागातल्या जलसमस्या सरकारच्या मन की बात या कार्यक्रमात मांडाव्यात असं आवाहनही त्यांनी केलं पाच वर्षापुर्वी स्वच्छता अभियान सुरू करण्यात आलं

पी नङ्डा यांनी सांगितलं ते काल हरयाणात रोहतक इथं भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते

सामान्य माणसाला राजकारणात अत्युच्च पदापर्यंत पोचवू शकणारा भाजपा हा एकमेव पक्ष असल्याचं नड्डा यांनी सांगितलं मोदी सरकारनं समाजातल्या दुर्बल घटकांवर तसंच अर्थव्यवस्था मजबूत करण्यावर लक्ष केंद्रीत केल्याचं नड्डा यांनी सांगितलं

न्यायालयाचे प्रधान सत्र न्यायाधिश एम

भट याला गुजरातघ्या दहशतवादविरोधी पथकानं जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातून अटक केली होती काल त्याला ट्रान्झिट रिमांडवर अहमदाबाद इथं आणलं होतं

राष्ट्रीय सुरक्षा रक्षकांच्या कमांडोंनी दोन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं होतं कर्नाटकात मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेले बी एस येडीयुरप्पा यांनी आपण उद्या विधानसभेत बहुमत सिद्ध करु असा विधास व्यक्त केला आहे ते आज बंगळुरूत बातमीदारांशी बोलत होते दोन्ही सभागृहात उद्या अर्थ विधेयक मंजूर होईल असं त्यांनी सांगितलं

याआधी तीन आमदारांचं सदस्यत्व अध्यक्षांनी रद्द केलं होतं

आता केवळ दोन अपक्ष आमदारांचा भाजपाला पाठिंबा आहे बसपाच्या आमदाराला सरकारच्या बाजुने मतदान करण्याचे निर्देश मायावतींनी दिले होते पण या आमदारानं विश्वासदर्शक ठरवादरम्यान सरकारच्या विरोधात मतदान केलं होतं नवनियुक्त मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी उद्या विशेष आधिवेशन बोलवण्याची विनंती अध्यक्षांना केली आहे त्यानुसार सभागृहात विश्वासदर्शक ठराव मांडला जाईल आणि मागणी पुरवठ्यासाठी आर्थिक विधेयक मांडलं जाईल आपण हा विश्वार्सदर्शक ठराव सहज जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला जम्मू काश्मिरमधल्या बारामुल्ला जिल्ह्यात एन आय ए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेनं नव्यानं छापा सत्र सुरु केलं आहे दहशतवाद्यांना केल्या जाणा या आर्थिक मदतीच्या पार्बभूमीवर हे छापे टाकण्यात आले एन आय ए नं केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या सहयोगानं चार व्यापारांच्या घराची झडती केली हे व्यापारी सीमेच्या पलिकडे व्यापार करायचे पण पुलवामाच्या हल्ल्यानंतर केंद्र सरकारनं त्यावर बंदी आणली होती दहशतवाद्यांना आर्थिक सहाय्य केल्यामुळे अनेक फुटिरतावादी नेत्याना एन आय ए नं अटक करुन तिहार जेलमधे ठेवलं आहे राष्ट्रपती रामनाथ कोविद आजपासून बेनिन गाम्बिया आणि गिनिया या तीन आफ्रिकन देशांच्या दौ यावर जात आहेत राष्ट्रपती आफ्रिकन देशांच्या सात दिवसांच्या दौ यावर जाण्याची ही पहिलीच वेळ आहे या दौ यादरम्यान त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री प्रताप चंद्र सारंगी खासदार दिलीप घोष हेदेखील असतील आज दुपारी राष्ट्रपती बेनीनच्या कोटोनू इथं पोहोचतील अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाच्या पूर्व विभागाचे सचिव विजय ठाकूर सिंह यांनी दिली आहे राष्ट्रपती उद्या बेनीनचे राष्ट्रपती पेट्रीस टेलोन यांच्याशी चर्चा करतील त्यानंतर पोर्टो नोवो इथल्या राष्ट्रीय सभेत ते उपस्थितांना संबोधित करतील दरम्यान राष्ट्रपती रामनाथ कोविंद या दौ यात तिथल्या भारतीय समुदायालाही संबोधित करणार आहेत बुधवारी गाम्बियाची राजधानी बंजुल इथं राष्ट्रपती अदामा बेरो यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा करणार आहेत त्याच दिवशी कोविंद एका विशेष राष्ट्रीय सभेलाही संबोधित करणार आहेत

हिमालयीन क्षेत्रातल्या राज्यांची पहिली परिषद आज उत्तराखंडात मसुरी इथं होत आहे

हिमालयीन क्षेत्रातल्या राज्यांसाठी कल्याणकारी योजना तसंच त्यांना भेडसावणा या समस्यांवर या परिषदेत चर्चा होणार आहे या चर्चेतले मुद्दे परिषदेला उपस्थित असलेले निती आयोगाचे राजीव कुमार यांच्यासमोर मांडले जाणार आहे आप्तकालीन व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धन या विषयांवरही परिषदेत चर्चा होईल अशी माहिती उत्तराखंडाचे मुख्यमंत्री टी एस रावत यांनी दिली आहे काँप्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंदीय मंत्री जयपाल रेड्डी यांचं काल रात्री हैदराबाद इथं प्रदीर्घ आजारानं निधन झालं

त्यांच्यावर इथल्या एका रुग्णालयात उपचार सुरू होते तेलंगणा लोकसभेच्या चेवेला मतदारसंघातून ते निवडून आले होते त्यांनी माहिती आणि प्रसारणमंत्री नगरविकास पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू तसंच विज्ञान आणि तंत्रज्ञान अशा विविध विभागांचं केंदीय मंत्रीपद भूषवलं होतं ओस्मानिया विद्यापीठात विद्यार्थी दशेत असतानाच त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली

राष्ट्रपती रामनाथ कोंविद यांनी रेड्डी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे ते विचारवंत राजकारणी आणि उत्कृष्ट संसदपटू होते असं त्यांनी म्हटलं रेड्डी यांना जनसेवेचा प्रदीर्घ अनुभव होता अशा शब्दात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही रेड्डी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला

काँप्रेस नेते राहूल गांधी यांनी काँप्रेसचे ज्येष्ठ नेते जयपाल रेड्डी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे रेड्डी हे उत्कृष्ट संसदपटू आणि तेलंगणाचे सुपूत्र होते असं ते म्हणाले

आग्नेय आशियातील बांग्लादेश भूतान नेपाळ आणि थायलंड हे देश हेपेटायटीस बी या आजारावर नियंत्रण मिळवण्यात सक्षम ठरले आहेत